आर्थिक विकासाचा दर वाढवणे आणि रोजगार निर्मितीसाठी आर्थिक धोरण निश्चित करण्यासाठी या वेळी चर्चा करण्यात येणार आहे नीति आयोगानं या चर्चासत्राचं आयोजन केलं आहे आर्थिक विषयातील इतर तज्ञ आणि उद्योजक देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्या सूचना मांडणार आहेत अर्थमंत्री निर्मला सितारामन या पुढील महिन्याच्या पाच तारखेला अर्थसंकल्प सादर करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर होत असलेले हे चर्चासत्र महत्वपूर्ण मानले जात आहे

पूर्णियामधून मान्सूननं बिहारमध्ये प्रवेश केला तर ओडिशामधल्या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्येही मान्सून पोहचला आहे येत्या दोन दिवसांत दोन्ही राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तविली आहे आंध्र प्रदेशमध्येही मान्सूननं प्रवेश केला असून तेलंगानाच्या अनेक भागांमध्ये हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला आहे

एफ ए टी एफ आर्थिक दहशतवादाला आर्थिक रसद पुरवणे आर्थिक अफरातफर आणि निशस्त्रीकरणाविरोधात कारवाई करण्यास अपयशी ठरलेल्या देशांविरोधात आंतरराष्ट्रीय मानांकन आणि आंतरराष्ट्रीय धोरण निश्चित करणारी जागतीक संस्था आहे

यवतमाळ येथील जिल्हा सहकारी बँकेची नोकर भरती खुल्या संवर्गातून करण्यात येत असल्यासंबधी सदस्य हरिसिंग राठोड यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना ते बोलत होते

झारखंडमधल्या गिरिधीह जिल्ह्यानं देशात प्रथम क्रमांक पटकावला असून तेलंगणामधले पेडापल्ली हे तिसऱ्या स्थानी राहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या या प्रस्कार वितरण सोहळ्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे

मुळा धरणातून बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांसाठी टँकर भरण्यास शासनाने परवानगी दिली आहे

आडवाणी यानंतर पुढील आठवड्यात दोहामधेच खेळल्या जाणाऱ्या आय बी एस एफ जागतीक विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणार आहे